उर्वरितांचा शोध घेण्याचे काम स्रू असल्याची माहिती विभागीय आय्क्त डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी आज दिली

त्यांच्या स्त्रावाचे नम्ने घेतले जातील त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्ढील कार्यवाही केली जाईल असंही डॉक्टर म्हैसेकर यांनी सांगितलं

जे मेडीकल महाविदयालय यांनी संय्क्तपणे मनसंवाद ही हेल्पलाईन आजपासून स्रू केली आहे सर्व साधारण जनतेच्या सर्व प्रकारच्या मानसिक समस्यांचे येथे निराकरण केले जाईल यासाठीचा द्रध्वनी क्रमांक असा आले

अशी माहिती महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेचे संचालक डॉ अजय चंदनवाले यांनी केले आहे कोरोना च्या पार्श्वभूमीवर प्णे शहरात राबविण्यात येत असलेला डॉक्टर आपल्या दारी हा उपक्रम कौत्कास्पद आहे असं महापौर म्रलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे प्णे महापालिका फोर्स मोटर्स आणि भारतीय जैन संघटना यांच्यावतीने हा उपक्रम राबवण्यात येत आहे

पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी ही माहिती दिली

महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना याबाबत पत्र देण्यात आले आहे प्णे महापालिकेमध्ये कंत्राटी कामगारांना वेळेत पगार न देणाऱ्या ठेकेदारांवर कडक कारवाई करावी अशी मागणी महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली ध्माळ यांनी आय्क्तांकडे केली आहे महापालिकेत सफाई कामगार तसेच स्रक्षा रक्षक हे कंत्राटी पद्धतीने मोठ्या प्रमाणावर कामाला आहेत त्यांचा तीन महिन्याचा पगार कंत्राटदारांनी थकवला असल्याची बाब न्कतीच समोर आली आहे त्या पार्श्वभ्रमीवर ध्माळ यांनी ही मागणी केली आहे पीएफ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंपनी कर्मचार्यांना आर्थिक चणचण भास् नये यासाठी भविष्य निर्वाहनिधी कार्यालयात नोंदणीकृत कर्मचार्यांना त्यांच्या खात्यात जमा झालेल्या पी एफ

यासाठी उमंग ऍपवरून ऑनलाइन अर्जाची व्यवस्था केली आहे

मालवाहतूक कोरोना विषाणूचा प्राद्भाव रोखण्यासाठी मध्य रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद असली तरी मालवाहत्क स्रळीत स्रु आहे

ही वाहतूक मुंबई पुणे नागपूर भुसावळ आणि सोलापूर या ठिकाणाहून करण्यात आली असल्याचं मध्य रेल्वेने कळवलं आहे हवामान प्ण्यात आज हवामान कोरडं होतं

उद्या आकाश म्ख्यत निरश्न राहण्याची शक्यता आहे

नमस्कार